राज्यासह देशभरात आज ईद उल अजाह उत्साहात साजरी कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातला पूर ओसरु लागला असून प्णे बंगळ्रु महामार्गावरचा सांगली फाटा ते तावडे हॉटेल दरम्यानचा रस्ता आज सकाळी तातडीच्या वस्तू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला या मार्गावरून पेट्रोल डिझेल गक्ष सिलेंडर औषधं तसंच भाजीपाल्याची वाहतूक सुरू केली आहे

राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज सकाळी साडेआठ वाजता बंद झाले

पाण्याचे टँकर रुग्णवाहिका पेट्रोल डिझेल गक्षचे टँकर जीवनावश्यक वस्तूंचा प्रवठा करणारी अनेक वाहन कोल्हापूर शहराच्या दिशेनं रवाना झाली आहेत प्राम्ळे सांगली जिल्ह्यातल्या बाजारपेठांचं मोठं न्कसान झालं आहे गेला आठवडाभर म्ख्य बाजारपेठेसह असंख्य द्कानं पाण्याखाली गेली आहेत विक्रीसाठी आलेल्या कोटयावधी रुपयांच्या शेतमालाचंही न्कसान झालं आहे सांगली कोल्हापूर कर्नाटक आणि दक्षिण भारताला जोडणारी रेल्वे आणि रस्ते वाहतूक अजूनही विस्कळीत आहे

प्रानं बाधित घरात राहणारं क्टुंब या मदतीसाठी पात्र असेल तसंच ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे अशांना अर्थसहाय्य दिलं जाईल अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली सातारा जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे नदीची पाणी पातळीही कमी झाली आहे जळगाव जिल्ह्यातल्या धरण परिसरात सतत होत असलेल्या पावसाम्ळे धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे

प्णे जिल्ह्यातल्या भामा आसखेड धरण परिसरात पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं धरणातून भामा नदीपात्रतला विसर्ग कमी केला आहे

ठाणे म्ंबई नवी म्ंबई पालघर रायगड सिंध्दूर्ग गडचिरोली अकोला अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे मात्र काही ठिकाणी हलक्या स्वरुपात पाऊस स्रु आहे जालना हिंगोली जिल्ह्यात पावसाचं कोणतंही चिन्ह नाही आतापर्यंत जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यानं जिल्ह्यातला शेतकरी चिंताग्रस्त आहे कृष्णा नदीच्या काठावर दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन प्र पट्ट्यातल्या लोकांसाठी नवं शहर उभारलं जाईल त्यासाठीचा सर्व खर्च राज्य सरकार करेल अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे ते आज सांगली इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते

तातडीच्या मदतीपक्षी पाच हजार रुपये रोखीनं दिले जाणार आहेत

पश्चिम महाराष्ट्रात आलेला पूर मन्ष्यनिर्मित असून बचाव आणि मदत कार्यातही सरकारनं हलगर्जीपणा केला असल्याची टीका वंचित बहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते धरणांच्या जलाशयांची पातळी वाढल्यानंतरही त्यांची दारं वेळीच उघडली नाहीत आणि नंतर सगळया धरणांचं पाणी एकदमच सोडल्यामुळे प्रस्थिती निर्माण झाली यात सरकारच्या नियोजन आणि समन्वयाचा अभाव दिसून येतो तसाच तो बचाव आणि मदतकार्यातही दिसून आला सरकारकडून प्रग्रस्तांना कोणतीही मदत नीट पोचत नाही अशा स्थितीत आपणच सर्वांनी पूरग्रस्तांना मदत पूरवली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं प्रत्येक गावागावातून जलशक्ती निर्माण झाली तरच देशात जलसमुध्दी होईल असं मत कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी व्यक्त केलं आहे ते आज अमरावती जिल्ह्यात मोर्शी इथं आयोजित जलजागृती कार्यशाळेचं उद्घाटन करताना बोलत होते कमी कालावधीत विकसनशील राष्ट्र मोठी आर्थिक प्रगती करु शकत नाही या धारणेला केंद्र सरकारनं छेद दिला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गेल्या पाच वर्षात भारतानं सरासरी चलन फ्गवट्याच्या कमीत कमी दरानं मोठा आर्थिक विकास दर गाठला असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी एका इंग्रजी दमिकाला मुलाखत देताना नमुद केलं आहे

या निर्णयानंतर लगेचच काही उद्योगपतींनी जम्मू कश्मीरमधै गृंतवणूक करायला उत्स्कता दाखवली असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे ईद उल अझाचा सण देशभरात उत्साहानं साजरा होत आहे देशभरातल्या ईदगाह आणि मशिदींमधे ईदच्या निमितानं नमाज अदा करण्यात आला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकष्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत ईद हा मानवता प्रेम बंध्त्व आणि सेवेचं प्रतिक आहे असं कोविंद यांनी ईदनिमीत दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे ईदचा सण म्हणजे अक्ती श्रद्धा आणि त्यागाचं प्रतिक असून तो बंध्त्व आणि एकतेची भावना निर्माण करतो असं उपराष्ट्रपती नायडू यांनी म्हटलं आहे

हा सण समाजात शांतता आणि आनंद वाढवायला मदत करेल असं ते म्हणाले राज्यपाल चे विद्यासागर राव यांनीही नागरिकांना ईदनिमित्त श्भेच्छा दिल्या आहेत राज्यातही आज ईद उत्साहात साजरी होत आहे नाशिक शहरात त्र्यंबकरोडवरच्या ऐतिहासिक शहाजहॉनी ईदगाह मप्तानावर शेकडो मुस्लीम बांधवांनी ईदचे सामुहिकरित्या विशेष नमाजपठण केलं यावेळी कोल्हापूर सांगलीच्या पूरग्रस्तांकरिता शहंशाहे नाशिक रिलिफ फंड समितीच्या माध्यमातून आर्थिक मदतनिधीच्या उभारणीला स्रुवात करण्यात आली यावेळी नाशिकच्या महापौर रंजना भानसी पोलीस आय्क्त विश्वास नांगरे पाटील यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते वाशिम जिल्ह्यात म्स्लिम बांधवांनी ईदगाहवर नमाज अदा करून अल्लाहकडे विश्वशांतीसाठी प्रार्थना केली मंगरुळपीर रिसोड कारंजा मालेगाव वाशिम आणि मानोरा तालुक्यात ईद उल अजहा सणानिमित मुस्लिम बांधवांना सर्वधर्मियांकडुन शभेच्छाही देण्यात आल्या या ठिकाणी शांततेत नमाज अदा करण्यात आल्यानंतर ख्तबा ए ईद अदा करून विश्वशांतीसाठी प्रार्थना केली जालना इथल्या ईदगाह मप्तानावर मुस्लीम बांधवांनी सामहिक नमाज पठण करून जिल्ह्यात चांगला पाऊस पडावा यासाठी प्रार्थना केली परभणी शहरासह जिल्ह्यात ईद पारंपरिक पदधतीनं उत्साहात साजरी करण्यात आली परभणी शहरातल्या जिंतूर रोडवरील ईदगाह मव्वानावर म्स्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं

त्या बीड इथं आयोजित शेतकरी कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन मंत्री जयदत क्षीरसागर होते अशा कार्यशाळा मधून शेतकऱ्यांना कमी पाण्यावर अधिक उत्पादन कसं घ्यावं याबददल सविस्तर मार्गदर्शन मिळतं तसच रोहयो मार्फत विविध योजनाचा लाभ घेता येतो असं त्या म्हणाल्या

कृंदरा नावाची वनस्पती जास्त प्रमाणात खाल्याम्ळे जनावरं दगावली असा प्राथमिक अंदाज पश्संवर्धन विभागानं व्यक्त केला आहे या मृत जनावरांचं शवविच्छेदन केलं असून ग्रांनी खाल्लेल्या वनस्पतीचे नमूने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत